देशात साम्दायिक रेडिओसाठी अनुकूल वातावरण प्रकाश जावडेकर

आयोजन विदर्भासह राज्यात थंडिची चाहल

मदान यांनी आज मुंबई इथं केली संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे

निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संप्ष्टात येईल

यावेळी ग्राम विकास विभागाचे मुख्य सचिव असिम ग्प्ता यांच्यासह अन्य जिल्हा परिषदांचे अध्यक्ष सदस्य आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रवर्गाचा आरक्षण निश्चित केल्यानंतर त्यातून महिलांसाठीचं आरक्षण चिठ्ठी टाकून काढण्यात आलं यात नागपूर आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेसाठी अन्सूचित जातीच्या महिला तर परभणी ब्लढाणा यवतमाळ आणि चंद्रपूर इथं खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी तसंच ध्ळे गडचिरोली सातारा गोंदिया अकोला आणि भंडारा इथं सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे अमरावती महानगरपालिकेच्या निवडण्कीत सोळाव्या महापौर पदासाठी सहा तर उपमहापौर पदाकरता सात अर्ज दाखल झाले आहेत येत्या बावीस तारखेला यासाठीची निवडणूक होणार असून पालिकेत भारतीय जनता पक्षाला बहमत आहे भाजपकडून महापौर पदासाठी चेतन गावंडे तर उपमहापौर पदासाठी कुसुम साहू यांची नावं निश्चित करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवारांची खर्चाची तपासणी आणि ताळमेळ प्रक्रिया सुरु आहे हा प्रक्रियेचा शेवटचा टप्पा असून उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि खर्च तपासणी चमू या दोघांच्याही खर्चाच्या आकडेवारीत तफावत आढळल्यास त्याविषयी सुस्पष्ट माहिती घेऊन नेमका अच्क खर्च नोंदवावा असे निर्देश निवडणूक निरीक्षक रामकृष्ण बंडी यांनी आज दिले अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक खर्च ताळमेळासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना आजच्या तारखेपर्यंत निवडणूक खर्च शॅडो रजिस्टरमध्ये नोंदवून सादर करणे बंधनकारक आहे असेही त्यांनी सांगितले दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई जम्मू काश्मीरमधल्या नेत्यांवरची कथित कारवाई आणि गांधी कृटंबीयांच्या सुरक्षेत केलेली कपात या मुद्यांचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सदनात उमटले राज्यसभेत कामकाज सुरू होताच सभापती व्यंकय्या नायडू यांनी नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला सदनानं एकम्खानं या प्रस्तावाला अन्मोदन दिलं मात्र त्यानंतर डाव्या पक्षाच्या खासदारांनी जे एन यू च्या म्द्यावरून घोषणाबाजी सूर केली विरोधी पक्षाच्या खासदारांनी काश्मीरच्या मुदयावरून घोषणाबाजी सुरू केली या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या नायड् यांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं शून्य प्रहरात नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं झालेल्या न्कसानीपोटी विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावं अशी मागणी केली नागपूरचे खासदार कृपाल त्माने यांनी शेतकऱ्यांना ब्रशीनाशकासाठी अन्दान देण्याची मागणी केली दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनी द्राक्ष बागायतदारांच्या न्कसानाकडे लक्ष वेधून अतिवृष्टीमुळे बाधित द्राक्ष उत्पादकांना सहाय्याची मागणी केली

परवानगी मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत या वाहिन्या सुरु करणं बंधनकारक आहे असंही त्यांनी सांगितलं

राष्ट्रीय जलपारितोषिके हे उत्कृष्ट राज्य जिल्हा नगरपालिका पंचायत समिती गाव ग्रामपंचायत शाळा द्रचित्रवाणीवरील कार्यक्रम वर्तमानपत्र इत्यादींना देण्यात येणार आहेत माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित आज मंत्रालयात अपर मुख्य सचिव सीताराम कूंटे यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून यावेळी देशाचे स्वातंत्र आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी आणि दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची आणि कधीही हिंसाचार अवलंबणार नाही तसेच सर्व धार्मिक भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद आणि तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन अशी शपथ घेण्यात आली यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते नागपूर विभागीय आयक्त कार्यालयाच्या सभागृहात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित आज उपाय्क्त संजय धिवरे यांनी त्यांच्या प्रतिमेस प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन करून उपस्थितांना शपथ देण्यात आली तसंच आकाशवाणी नागप्र केंद्रातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी एकात्मतेची शपथ घेतली

या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी साहित्य इतिहासकार डॉ महेंद्र भवरे यांची निवड करण्यात आली आहे संमेलनात तीन परिसंवाद एक परिचर्चा चार कविसंमेलने होतील आंबेडकरी विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचे दृष्टीने संमेलनात नव्या पिढीचे कवी लेखक यांना विचारमंच उपलब्ध करून देण्याचा आयोजकांनी मानस व्यक्त केला साहित्य संमेलन परिसराला आरतीय संविधान परिसर हे नाव देण्यात आले असून संमेलन परिसरात शेतकऱ्यांचा आस्ड शूद्र पूर्वी कोण होते ब्द्ध आणि त्याचा धम्म काव्य फ्ले व फकिरा या शीर्षकाची प्रवेशद्वारे असतील अशी माहिती आयोजन समितीचे निमंत्रक आनंद गायकवाड तसंच समन्वयक नवनीत महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली मराठा आरक्षणाची स्नावणी लांबणीवर गेली आहे

दरम्यान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी या मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिकांचे एकत्रिकरण करण्याचे आदेशही रजिस्ट्रार यांनी दिले आहेत मराठा आरक्षणाची सूनावणी लांबणीवर गेली आहे परंत् आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलेली नाही त्यामुळे सध्या मराठा आरक्षणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही नागप्रात आयोजित आंरराष्ट्रीय मुख्याध्यापक शिक्षण परीषदेचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते आज झालं शैक्षणिक यंत्रणेत वैयक्कित प्राविण्याच्या महत्वावर भर देऊन प्राविण्य मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं ही यशस्वी जीवनाची ग्रूकिल्ली आहे असं सरसंघचालक म्हणाले विद्याथ्र्यांन खऱ्या अर्थानं भयम्क्त आणि आत्मविश्वास् व्यक्ती म्हणून घडवणं ही शैक्षणिक संस्थांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं

विविध महोत्सवांसारख्या सांस्कृतिक देवाण घेवाणीतून दोन्ही देशातील संबध अधिक बळकट होतील असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल मुंबई इथं केले इजिप्त बाय द गंगा महोत्सवाच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते

दरम्यान येत्या तीन चार दिवसात थंडी अश्याच प्रकारे कायम राहणार असून वातावरण देखील कोरड राहण्याचे संकेत हवामान खात्यान दिल आहे सातप्डा पर्वत रांगात सध्या ग्लाबी थंडीच्या मौसमात निसग सौंदर्याची मुक्त उधळण पहायला मिळत आहे वन भ्रमंती व्याघ्र प्रकल्प तीर्थाटन असा तिहेरी आनंद पर्यटक आणि भाविकांना इथे घेता येतो याम्ळे थंडीच्या दिवसात पर्यटकाची वाढती गर्दी पाहायला मिळत असल्याच आमच्या प्रतिनिधीन कळविला आहे

नाशिकमध्ये यंदा पावसाळा नोव्हेंबरच्या प्रारंभापर्यंत लांबला त्यामुळे तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या स्थानिक सूत्रांनी वर्तविला आहे